राज्य सरकारच्या कोरोना विषाणू संसर्ग विषयक कृती समितीचे सल्लागार सदस्य डॉ सुभाष साळुंखे यांनी यासंदर्भात केंद्र आणि राज्य सरकारलाही लेखी विनंती करणार असल्याचं म्हटलं आहे राज्यात कोरोना विषाणू संसर्गाची संभाव्य दुसरी लाट आणि विषाणूचे जन्कीय बदल लक्षात घेता लसीकरण मोहिमेत सर्वांना सहभागी करून घेण्याची गरज असल्याचं डॉ साळुंखे यांनी स्पष्ट केलं आहे

मृतांमध्ये औरंगाबाद जिल्ह्यातल्या पाच बीड जिल्ह्यातील दोन आणि नांदेड परभणी तसंच हिंगोली जिल्ह्यातल्या प्रत्येकी एका रुग्णाचा समावेश आहे

तालुकास्तरावर प्रतिबंधित क्षेत्र जाहीर करण्यासाठी तहसिलदारांना तर शहरी भागात मुख्याधिकारी नगर परिषद यांना प्राधिक्रत करण्यात आलेल आहे

त्याच बरोबर इगतपूरी येथील कावनई तीर्थक्षेत्र नाशिक शहरातील श्री कपालेश्वर आणि सोमेश्वर महादेव मंदिर देखील बंद ठेवण्यात येणार आहे

औरंगाबाद जिल्ह्यात टाळेबंदी लागू करण्यासंदर्भात कोणताही निर्णय अद्याप घेण्यात आलेला नसल्याची माहिती जिल्हाधिकारी कार्यालानं दिली आहे आज जिल्हाधिकाऱ्यांच्या शासकीय निवासस्थानी आपत्ती व्यवस्थापन समितीची बैठक होणार आहे पोलिस आयुक्त महापालिका प्रशासक जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आणि पोलिस अधीक्षक हे या बैठकीस उपस्थित राहणार आहेत

दरम्यान उद्यापासून औरंगाबाद जिल्ह्यात टाळेबंदी लागू होण्याची चुकीची माहिती काही प्रसारमाध्यमांवरून पसरल्यामुळे शहरातल्या बाजारपेठेत नागरिकांनी जीवनावश्यक वस्तू खरेदी करण्यासाठी काल दुपारनंतर मोठी गर्दी केल्याचं दिसून आलं

त्यांनी स्वतः सामाजिक संपर्क माध्यमाद्वारे ही माहिती दिली आहे डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार आपण औषधोपचार घेत असून लवकरच जनतेच्या सेवेत पुन्हा रुजू होऊ तसंच गेल्या दोन दिवसांत आपल्या संपर्कात आलेल्या सहकाऱ्यांनी नागरिकांनी तपासणी करुन स्वतःची काळजी घ्यावी असं मंत्री वडेट्टीवार यांनी म्हटलं आहे

मात्र आमदार गायकवाड यांचा अहवाल नकारात्मक आला आहे

हे केंद्र शिलाँग इथल्या इंदिरा गांधी आरोग्य आणि आयुर्विज्ञान क्षेत्रिय केंद्रात उभारण्यात आलं आहे याच समारंभात मोदी प्रधानमंत्री भारतीय जनौषधी परियोजनेच्या लाभाथ्यांशी चर्चादेखील करणार आहेत

महिला आणि बालविकास मंत्री यशोमती ठाकूर यांनी ही माहिती दिली अत्याचार पीडित महिलांना जलद गतीनं न्याय मिळण्यास मदत व्हावी यासाठी सर्व विभागीय आय्क्तालय मुख्यालयांच्या ठिकाणी ही कार्यालयं सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे

या आघाडी सरकारच्या कार्यकाळात गुन्हेगारांना बिनदिक्कत संरक्षण दिले जात असल्याचा आरोप त्यांनी यावेळी केला

एकेकाळी मराठी रंगभूमी आणि चित्रपट क्षेत्रांत चॉकलेट हिरो अशी प्रतिमा असलेले नायक वसंत कानेटकर यांच्या लेक्रे उदंड जाहली नाटकामधील राजशेखर ऊर्फ राजा पु

देशपांडे यांच्या वाऱ्यावरची वरातमधील बोरटाके गुरुजी वाऱ्यावरची वरातमध्येच दिल देके देखो या गीतावर रंगमंचावर अक्षरश शम्मी कपूर शैलीत नृत्य करून रसिकांना मनमुराद आनंद देणारे कलाकार अशी नटश्रेष्ठ श्रीकांत मोघे यांची ओळख होती

दिल्लीत संगीत नाटक अकादमीतल्या नोकरीनंतर त्यांनी दिल्ली तसंच मुंबई आकाशवाणी केंद्रावर वृत्तनिवेदक म्हणूनही काही काळ काम केलं होतं

याशिवाय त्यांना अनेक पुरस्कारांनीही सन्मानित करण्यात आलं होतं यात अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेचा पुरस्कार नानासाहेब फाटक प्रस्कार राज्य सरकारचा प्रभाकर पणशीकर रंगभूमी जीवनगौरव प्रस्कार महाराष्ट्र राज्य सांस्क्रतिक प्रस्कार कलागौरव पुरस्कार शाहू छत्रपती पुरस्कार आदी प्रस्कारांचा समावेश आहे

या प्रकल्पाच्या कामात महानगरपालिका स्मार्ट सिटी इको सत्व व्हेरॉक तसंच काही स्वयंसेवी संस्था आणि लोकसहभागातून खाम नदीचा कायापालट केला जात आहे काल या नदीपात्रालगतच्या संरक्षक भिंतीवर अनेक ठिकाणी नैसर्गिक रंग वापरून आकर्षक आणि सुंदर चित्रं रेखाटण्यात आली नदी स्वच्छतेचा काल पाचवा शनिवार होता काल नदीपात्रातून पाच टन कचरा उचलण्यात आला तर बांबूच्या दोनशे झाडांची लागवड करण्यात आली

एका शेतकऱ्याला त्याच्या ज्वारीच्या शेतात हा बिबट्या प्रथम दिसला त्या वेळी तो जिवंत होता अडीच वर्षांच्या या नर बिबट्याचा मृत्यू उपासमारीमुळे झाला असल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात येत आहे वन विभागाचे कर्मचारी या ठिकाणी दाखल झाले आहेत या भागात या पूर्वी बिबट्या आढळला नव्हता अशी माहिती आमच्या वार्ताहरानं दिली आहे

रविचंद्रन अश्विन आणि अक्षर पटेल यांनी पुन्हा भेदक मारा करत प्रत्येकी पाच गडी बाद केले शतकवीर ऋषभ पंत सामनावीर तर अश्विन मालिकावीर प्रस्काराचा मानकरी ठरला या मालिका विजयामुळे भारतीय कसोटी संघ जागतिक कसोटी विजेतेपदासाठी अंतिम फेरीतल्या न्यूझीलंडविरुद्धच्या लढतीस पात्र ठरला आहे

काल सकाळी विद्युत तारेतून अचानक ठिणग्या उडून वीजवाहक तार खाली पडल्यानं ही दुर्घटना झाली

रत्नाकर गुट्टे यांच्या हस्ते काल करण्यात आलं गंगाखेड धारखेड पूलाच्या बांधकामास सुरुवात झाली आहे पुलाखालच्या बंधाऱ्यामुळे नदीपात्रात भरपूर पाणी अडवलं जाणार असल्यानं इथं पर्यटन व्यवसायाला चालना मिळू शकते त्यामुळे या पुलाच्या बाजूस घाट बांधला जात असून येत्या तीन महिन्यात हा घाट बांधून पूर्ण होणार आहे

तुषार सिंचन अनुदानासाठी सदर संच खरेदी केल्याचा अहवाल शासनास सादर करण्यासाठी त्यांनी तक्रारदाराकडे एक हजार रुपये लाचेची मागणी केली होती

नव्या डब्ब्याम्ळे प्रवासी क्षमता वाढली आहे आता आणखी तीस प्रवासी या रेल्वेतून प्रवास करु शकतील अशी माहिती दक्षिण मध्य रेल्वेनं दिली आहे